काही ठळक बातम्या पर्यावरण बदलाविषयीच्या पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी भारत कटिबद्ध

वाढत जाईल असं मत केंद्रीय अर्थ मंत्री श्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं

स्तरावर मोहीम सुरू

खेळाडूंना अधिक पदकाची संधी पर्यावरण बदलाविषयीच्या पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी भारत कटिबद्ध असून पर्यावरणाच्या प्रभावी रक्षणासाठी आदिवासी वनवासी आणि एकूण समाजाचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे असं मत केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामानबदल मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं

हर्षवर्धन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत आर

डी डी म्हणजेच जंगले नष्ट होत असल्यामुळं होणारे उत्सर्जन रोखण्याविषयीच्या भारताच्या राष्ट्रीय धोरणाचं प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते देशात उत्तम पर्यावरण राखण्यासाठी जंगले स्ररक्षित ठेवणे आवश्यक आहे या धोरणामुळं स्थानिक समुदायांची शाश्वत जीवनशैली कायम राखत जैव विविधतेचं संवर्धनही करता येईल असं ते म्हणाले पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी हे धोरण एक महत्वाचं साधन ठरेल असं ते म्हणाले या धोरणांतर्गत जंगलांचं संवर्धन करुन हवामान बदलाच्या संकटाचा सामना केला जाऊ शकतो असंही त्यांनी सांगितलं दहशतवाद मादक पदार्थ तस्करी आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी बिमस्टेकच्या सदस्य देशांनी परस्पर सहयोगिता वाढवावी असं आवाहन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज चौथ्या बिमस्टेक शिखर सम्मेलनाच्या उद्घाटन सत्रात बोलत होते या सम्मेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान श्री मोदी आज नेपाळची राजधानी काठमांडू इथं आज सकाळी पोहोचले नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष श्रीमती विद्यादेवी भंडारी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष श्रीमती मैत्रिपाला सिरीसेना आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान श्रीमती शेख हसीना यांची भेट घेतील पंतप्रधान मातू वंदना योजनेला येत्या एक सप्टेंबरला एक वर्ष प्रर्ण होत आहे त्यानिमित्त संपूर्ण देशभरात एक ते सात सप्टेंबर दरम्यान मातृ वंदना सप्ताह साजरा करण्यात येत आहे सर्व जिल्ह्यातही हा सप्ताह साजरा करण्यात येणार असून या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कळवलं आहे भारतीय अर्थव्यवस्था जसजशी विस्तारत जाईल तसतसे स्पर्धा आयोगाचे कामही वाढत जाईल असं मत केंद्रीय अर्थ मंत्री श्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं यावर्षी केवळ आकारमानाच्या मुद्यावर आपण फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला पार करुन पुढचा क्रमांक गाठला आहे तर पुढच्या वर्षी आपण या स्पर्धेत इंग्लंडलाही मागे टाकून जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ असा विश्वास यांनी व्यक्त केला नवी दिल्लीत आज भारतीय स्पर्धा आयोगाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षेत्रात विकासाशी निगडित नियमनाची गरज आहे त्यादृष्टीनं स्पर्धात्मक वातावरणात खरेदी बाजारपेठेचे नियमन विविध संस्थांशी समन्वय आणि विलय अशा सर्व गोष्टी हाताळण्यासाठी एक नियामक यंत्रणा अत्यंत आवश्यक आहे अनेक उद्योग समुहांनी मिळून उत्पादनांची किंमत वाढवणे किंवा आपल्या प्रबळ स्थानाचा द्रुपयोग कठन किंमतींवर परिणाम करत स्पर्धा कमी करणे अशा गोष्टी रोखण्यासाठी दिवसेंदिवस स्पर्धा आयोगाची भूमिका महत्वाची ठरणार आहे असं ते म्हणाले देशातल्या बंदरांचं खाजगीकरण करणार नाही आणि ती सरकारच्याच अधिकारात राहतील अशी ग्वाही केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी दिली आहे ते आज म्रंबईत एका कार्यक्रमात बोलत होते जवाहरलाल नेहरू बंदराच्या विशेष आर्थिक क्षेत्रामुळं पुढल्या काही वर्षात सुमारे दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं

गडकरी यांनी दिली यावेळी श्री गडकरी यांच्या उपस्थितीत सक्षम अधिकारी आणि कामगार संघटनांमध्ये दहा पूर्णाक सहा दशांश टक्के वेतनवाढीचा करार झाला

इंडियन मर्चट्स चेंबर तर्फे आयोजित कार्यक्रमात श्री गडकरी यांनी गंगा नदी पुनरूज्जीवनीकरणाबाबत माहिती दिली पुनर्नवीकरणाच्या माध्यमातून कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले गंगा शुद्धीकरणाच्या कामासाठी नागरिकांनी देणग्या द्यायला पुढं यावं या देणग्या करमुक्त असतील असं त्यांनी स्पष्ट केलं नाबार्डनं महाराष्ट्रात या वर्षी पाण्याचा कार्यक्षम वापर या विषयावर जिल्हा स्तरावर मोहीम सुरू केली आहे नागपूरमध्ये या मोहिमेचं उद्घाटन उद्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग जहाज बांधणी आणि जल स्रोत नदी विकास आणि गंगा प्रनरुज्जीवन मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे यावेळी या मोहिमेच्या प्रचारासाठी एका व्हॅनला झेंडा दाखविण्यात येईल ही वॅन जिल्ह्यात फिरून संदेश प्रसारित करेल आणि कृषी क्षेत्रामध्ये पाण्याच्या कार्यक्षम वापराबद्दल जनजाग्रती करेल

हे लक्षात घेऊन नाबार्ड ने मोहिमेसाठी हा विषय निवडला आहे या मोहिमे अंतर्गत नाबार्डने दहा जिल्ह्यामधील सुमारे पाच हजार गावांपर्यत पोहोचण्याची योजना आखली असून त्यात राज्यातील तीन आकांक्षायुक्त जिल्हे समाविष्ट आहेत ज्यात प्रमुख पीक ऊस आणि कापूस आहे या मोहिमेअंतर्गत ऊस आणि इतर पिकांमध्ये ठिबक आणि तुषार सिंचनाच्या वापरावर भर दिला जात आहे या मोहिमेचा उद्देश राज्य सरकारच्या प्रयत्नांना प्ररक आहे ज्यायोगे विशेषतः ऊसासांसारख्या पिकांसाठी स्रक्ष्म सिंचन प्रणालीच्या वापरासाठी मिशन मोड मध्ये प्रोत्साहन दिले जाते

या योजनेमुळं माता आणि शिशु मृत्यू दर कमी करता येऊ शकतो या योजनेनुसार सर्व सरकारी रूग्णालय आणि आरोग्य केंद्रावर प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला सर्व गर्भवती महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी केली जाईल या योजनेचा लाभार्थ्यांचे मनोगत आपण ऐकू साऊंड बाईट मेरा नाम कोमल ढपले है मै पाचपावली नागपूर की रहनेवाली हूं मुझे प्रधानमंत्री सुरक्षीत मातृत्व योजना का लाभ मिला है मै पाचपावली नागपुर के गव्हर्नमेंट हॉस्पीटल में जाती हूं दवाईया वगैरे मिल गयी वहां टेस्ट हो गया एच आय व्ही

पहिले म्हणजे दोन तीनदा खताचे डोस देत होतो आता फक्त एक किंवा दोन म्हणजे आवश्यक तेच प्रमाणित खत देतो

आकाशवाणी नागपूरच्या ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीची रब्बी हंगामातील नियोजन संदर्भातील बैठक आज नागपूर आकाशवाणीच्या सभागृहात पार पडली यावेळी संपूर्ण विदर्भातून क्रषी विभाग तसंच शेती संबंधी कार्य करणाऱ्या इतरही विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सरकारी योजना तसंच पुरक व्यवसायाचं ज्ञान आकाशवाणी नागपूर तर्फे शेतकऱ्यांना वेळेवर मिळण्याबाबत सर्व सदस्यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं भारतीय पोस्ट पेमेंट बॅंकेची नागप्रर शाखेचं उद्घाटन येत्या एक सप्टेंबरला केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आज नागपूरच्या मुख्य टपाल कार्यालयात आयोजित पत्र परिषदेत दिली पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय पातळीवरील आयोजित नवी दिल्ली इथल्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण नागपूरच्या कार्यक्रमात दाखविण्यात येणार आहे इंडोनेशियात सुरू असलेल्या अठराव्या आशियायी क्रीडा स्पर्धामध्ये आज भारतीय खेळाडूंना सहा क्रीडाप्रकारांमध्ये सुवर्ण पदकाची संधी आहे मनजीत सिंग जिन्सन जॉन्सन मोनिका चौधरी आणि चित्रा हे धावपटू आज पंधराशे मीटरच्या अंतिम फेरीत धावतील चारशे मीटर रिले शर्यतीत भारताचे प्रुठेष आणि महिला संघ अंतिम फेरीत स्रवर्ण पदकासाठी प्रयत्न करतील हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रुठष संघाची मलेशियाबरोबर लढत होणार आहे स्क्वॅशमध्ये महिला संघाची हाँगकाँगशी लढत होईल टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा मौमा दास शरथ कमल आणि जी सत्यन यांच्याकडूनही पदकांच्या अपेक्षा आहेत ज्युडो कुराश व्हॉलीबॉल सेपक टकरो सायकलिंग आणि डायव्हिंग या प्रकारांमध्येही भारतीय स्पर्धक सहभागी होतील

सहाव्या आर सी ई पी म्हणजेच प्रादेशिक सर्वसमावेशक वित्तीय परिषदेच्या आजपासून सिंगापूर इथं सुरु झालेल्या मंत्रीस्तरीय बैठकीत भारताचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय वाणिज्य उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री श्री सुरेश प्रभू उपस्थित आहेत या बैठकीत दहा आसियान देश आणि आसियान एफ

ए चे सहा सदस्य देश सहभागी झाले आहेत या दोन दिवसीय बैठकीत सदस्य राष्ट्रांमध्ये दर्जेदार समतोल आणि सर्वसमावेशक चर्चा होणे अपेक्षित आहे